सणांमुळे लोकांच्या जीवनात एक नवा उत्साह निर्माण होतो असं त्यांनी सांगितलं यावेळी त्यांनी देशवासीयांना दिवाळीच्या श्भेच्छा दिल्या जीवनात आरोग्य आणि समुद्धी घेऊन येणारा आणि सकारात्मक विचारांना प्रोत्साहन देणारा असा दिवाळीचा सण असून यावेळी आपण त्याचा आनंद सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं त्यांनी सांगितलं देशवासियांनी आपल्या मुलींच्या कर्तृत्वाचा सन्मान करून नारीशक्ती म्हणजेच महिलांचं सामर्थ्य आणि कामगिरी यांचा गौरव करण्याचं आवाहन त्यांनी केलं भारत की लक्ष्मी या उपक्रमाबाबत जनतेशी संवाद साधल्यावर देशभरातून या उपक्रमाला खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून अनेक कर्तृत्ववान महिलांची माहिती जनतेकडून आपल्यापर्यंत पोहोचत आहे असं ते म्हणाले लोकांना एकत्र आणण्याचं आणि विरोधी विचारसरणी असलेल्यांमध्येही सहमती निर्माण करण्याचं दुर्मिळ कसब सरदार वल्लभभाई पटेल यांच्यात होतं असं ते म्हणाले दरम्यान पंतप्रधानांनी काल जम्मू काश्मीरमध्ये राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ सैन्यदलाच्या जवानांसोबत दिवाळी साजरी केली

तर दुष्यन्त चौटाला यांनी उपमुखमंत्री म्हणून शपथ घेतली राजभवन इथं झालेल्या या शपथविधी सोहळ्याला भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे

नड्डा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते भाजपनं जननायक जनता पार्टी आणि सहा अपक्षांच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन केलं आहे

ते काल कोल्हाप्रमध्ये वार्ताहरांशी बोलत होते राज्यात बहुतांश ठिकाणी महायुतीच्या अधिकृत उमेदवारांविरूद्ध झालेल्या बंडखोरींमुळे विधानसभा निवडण्कीत भाजप शिवसेना महायुतीला लोकसभेप्रमाणे अपेक्षित यश मिळालं नाही असं ते म्हणाले कोल्हापूरचे शिवसेनेचे खासदार प्राध्यापक संजय मंडलिक यांनी काँग्रेसच्या उमेदवारांचा उघड प्रचार केल्याच्या घटनेचीही गंभीर दखल घेण्यात आली असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं भाजपच्या दोन बंडखोरांसह तीन आमदारांनी काल भाजपला पाठिंबा जाहीर केला यामध्ये मीरा भाईंदरच्या अपक्ष आमदार पूर्वाश्रमीच्या भाजपच्या महापौर गीता जैन बार्शी इथले आमदार राजेंद्र राऊत आणि अमरावती जिल्ह्यातल्या बडनेराचे आमदार युवा स्वाभिमानी पक्षाचे प्रमुख रवी राणा यांचा समावेश आहे प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख अमरावती जिल्ह्यातल्या अचलपूरचे आमदार बच्चू कडू आणि त्यांचे सहकारी मेळघाटचे आमदार राजक्मार पटेल यांनी शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आहे यापूर्वी रामटेकमधून निवडून आलेले आशिष जयस्वाल आणि भंडाऱ्यातून निवडून आलेले नरेंद्र भोंडेकर या दोन अपक्ष आमदारांनी सेनेला पाठिंबा जाहीर केला आहे विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षानं उमेदवारी नाकारल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून निवडणूक लढवणारे नाशिकचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी काल अचानक शिवसेनेत प्रवेश केला मुंबईत उद्धव ठाकरे यांनी त्यांना शिवबंधन बांधले यावेळी शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत उपस्थित होते गेल्या तीस वर्षांपासून भाजप मध्ये असलेल्या सानप यांनी नाशिकचे महापौर उपमहापौरपद भूषविले होते

यावेळी उमेदवारी नाकारल्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती मात्र अटीतटीच्या लढतीत त्यांचा भाजपचे उमेदवार अॅडव्होकेट राह्ल ढिकले यांनी पराभव केला

आज बलिप्रतिपदा अर्थात दिवाळीचा पाडवा साजरा होत आहे

नांदेड शहरासह अर्धापूर मुदखेड या तालुक्यात काल सायंकाळी मुसळधार पाऊस झाला यापावसादरम्यान शहरातला विद्युत पुरवठा खंडीत झाल्यामुळे दिवाळीच्या लक्ष्मीपूजन जनतेला अंधारात उरकावे लागले जिल्ह्यात आठ दिवसांपासून दररोज होत असलेल्या पावसामुळे सोयाबीन कापूस संकरीत ज्वारी या पिकाचं मोठ नुकसान झालं आहे या पावसामुळे जिल्ह्याची वार्षिक सरासरी ओलांडली आहे

दांडेगाव परिसरातही सोयाबीन कापूस तूर ज्वारी यासह प्रामुख्यानं ऊस तसंच केळी उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे हिंगोलीचे वार्ताहर रमेश कदम हिंगोली जिल्ह्यात काल झालेल्या वादळी पावसामुळे केळीचे मोठे नुकसान झाले आहे

कापसाला आलेली बोंडे सडून गेली आहेत

जिल्ह्यात कळमन्री शेनगाव ताल्क्यात मोठ्या प्रमाणात झेंड्र फ्लाचे उत्पादन घेतले जाते ऐन दिवाळीत झेंड्रची फुले नासत असून पाच रुपये दराने फुले विकली जात आहेत

परभणी जिल्ह्याच्या पालम तालुक्यात गेल्या नऊ दिवसापासून पाऊस चालू आहे ताल्क्यातल्या प्रमुख तीन नद्या आणि गोदावरी नदीसह ओढ्या नाल्यांना आलेल्या पुरामुळे तालुक्यात हाहाकार उडाला आहे तालुक्यातल्या अनेक गावांचा संपर्क तुटला असून पावसामुळे शेतीचं अतोनात नुकसान झालं आहे काल सायंकाळनंतर मात्र पावसानं उघडीप दिल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे जालना जिल्ह्यात आठवडाभरापासून सुरू असलेला पाऊस काल थांबला आणि सर्वत्र कडक ऊन पडलं त्यामुळे दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारात मोठी गर्दी झाली होती औरंगाबाद शहर परिसरातही काल पावसानं विश्रांती घेतल्यानं सूर्यदर्शन झालं त्यामुळे नागरिकांनी लक्ष्मीपूजनाच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी केल्याचं दिसून आलं परभणी जिल्ह्याच्या जिंतूर तालुक्यात ज्या शेतकऱ्यांनी पीकविमा काढला आहे त्यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांची नुकसान भरपाई मिळवण्यासाठी शेतीचे पंचनामे करून घ्यावेत असं आवाहन जिंतूरचे तहसीलदार सुरेश शेजूळ यांनी केलं आहे याबाबतचा अर्ज विमा भरलेल्या पावतीसह तालुका कृषी अधिकारी कार्यालयात तत्काळ अर्ज सादर करावेत असं सूचित करण्यात आलं आहे

नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पीक विमा योजनेतून नुकसान भरपाई त्वरित देण्याची मागणी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे

दरम्यान जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सोयाबीन पिकाचं अतोनात न्कसान झालं आहे अनेक ठिकाणी कापलेलं सोयाबीन मातीमोल ठरलं हजारो हेक्टर्समध्ये उभ्या असलेल्या सोयाबीनच्या सुड्या पावसात भिजल्यामुळे काळ्या पडल्या असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं शेतात उभ्या ज्वारीच्या कणसाला कोंबं फुटले असून भरात असलेलं तूरीचं पीकही पावसानं धोक्यात आल्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे जळगाव जिल्ह्यातही वादळी पावसामुळे कापूस तूर ज्वारी सोयाबीनसह केळीच्या बागांचं मोठं नुकसान झालं आहे कापणीस तयार असलेले केळीचे घड वादळी वाऱ्यामुळे जमीनदोस्त झाले आहेत जिल्ह्याच्या भुसावळ तालुक्यातल्या हतनूर आणि वाघर धरणांच्या लाभ क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यामुळे नद्या नाल्यांना प्रर आला आहे

धरणाचे सोळा दरवाजे दीड फूट उघडून हा विसर्ग केला जात आहे